त्यांनी आज राजस्थानात जैसलमेर इथं लोंगोवाला चौकीवर सीमा स्रक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते सैनिक आहेत म्हणून देश आहे आज सर्व भारतीयांच्या श्भेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन आलोय अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी भारतीय जवानांचा गौरव केला हिमालयाचं शिखर असो वाळवंट असो घनदाट जंगल असो किंवा समुद्र भारतीय सैनिकाचा प्रत्येक ठिकाणी विजय झाल्याचं त्यांनी नमूद केलं भारताजवळ ताकद आणि चोख प्रत्यूतर देण्याची इच्छाशक्ती असून विस्तारवादाविरुद्धही भारत आवाज उठवत असल्याचं ते म्हणाले

पोलीस दलाचा कटंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे चोवीस तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे घरी न थांबता मी थेट फिल्डवर जाण्याचे ठरवले कठीण स्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवन्याचा माझा प्रयत्न आहे असं देशम्ख यांनी सांगितलं

नाशिक जिल्ह्यात खासगी रुग्णलयातील खाटा नाशिक महापालिकेनं आरक्षित केल्या मात्र आता रुग्णसंख्या वेगानं घटली आहे

परभणी जिल्ह्यात काल बारा रुग्ण बरे होऊन घरी गेले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये उपनगरी रेल्वे आणि इतर वाहने बंद असताना मुंबईकरांच्या मदतीला बेस्टबस धाऊन आली या काळात अहोरात्र सेवा देत असताना अनेक कर्मचा यांना कोरोनाचा बसलेला विळखा आता सैल झाला आहे

केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जाग़तीसाठी मोहीम सुरु केली आहे

यासंदर्भात मुंबईतल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेनं काल संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं राज्य सरकारनं रेल्वेला केलेल्या विनंतीन्सार ही परवानगी देत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे राज्य सरकारनं येत्या दिवाळीनंतर इयता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं स्रु करायला अलिकडेच परवानगी दिली त्यादृष्टीनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करायला परवानगी दयावी अशी विनंतीही रेल्वेला पत्र पाठवून केली होती यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दाखवून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार आहे प्रवासादरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे दिवाळी झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आलेख खाली आला तर पंधरवड्यानं मुंबईतली रेल्वे उपनगरी सेवा सर्व सामान्यांसाठीही सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे या संदर्भात महापालिकेबरोबर समन्वय साधून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आय्क्त स्रेश ककाणी यांनी दिली वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार आहे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोनस निळेल की नाही याबाबत निश्चिती नसल्यानं ओन दिवाळीत वीज कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याची भीती होती मात्र आता ता टळल्यानं दिवाळीत नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज एकशे एकतीसावी जयंती नेहरु यांची जयंती देशभर बालदिन म्हणूनही साजरी केली जाते नेहरु यांच्या जयंतीनिमीत संसदभवनात नेहरु यांना आदरांजली वाहिली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसेभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक आजी माजी सदस्यांनी संसदेच्या केंद्रीय सभागृहातल्या नेहरु यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेसचे नेते राहल गांधी यांनी शांतीवन इथं नेहरु यांच्या समाधीला प्ष्पांजली अर्पण केली नेहरु यांनी बंधत्व समानता आणि आध्निक मूल्यांच्या आधारानं भारताच्या जडणघडणीचा पाया रचला असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे हसत खेळत शिकत जग़या आणि आपल्यातलं लहान मुल जिवंत ठेव्या अशा शब्दात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे राज्याचे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन केलं आहे तसंच बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नेहरु यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत दिलेलं योगदान खूप मोठं आहे असं पवार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही नेहरु यांना अभिवादन केलं आहे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमीत गडचिरोलीत जिल्हा काँगेस समितीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ

ही मिनी बस वाशीहन गोव्याला निघाली होती या अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षाच्या बालकाचा समावेश आहे त्यात मधुसुदन नायर उषा नायर आणि अदित्य नायर हे नवी म्रंबईतल्या वाशीचे रहिवासी होते तर साजन नायर आणि आरव नायर कोपरखैरण्याचे रहिवाशी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पाकिस्ताननं काल उत्तर जम्म् काश्मीर सीमेवर अनेक विभागांमध्ये शस्त्र संधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात नागपूर जिल्हातल्या काटोल इथले नाईक भूषण सताई हे शहीद झाले ते मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते सुट्टय़ा अर्धवट सोडून ते दहा दिवसांपूर्वीच कर्तव्यावर रुजू झाले होते कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं भूषण यांचे पार्थिव आज रात्री नागप्रात पोचण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली भाजपानं द्सऱ्या टप्प्यातले संघटनात्मक बदल केले असून त्यान्सार नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची निय्क्ती केली आहे त्यात राष्ट्रीय प्रवक्ते विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी तर राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचं सहप्रभारीपद मिळालं आहे भाजपाचे महासचिव सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशाचं सहप्रभारीपदी कायम असेल

वर्धा मार्गावरच्या डबल डेकर उडडाण पुलाचं काल नागपूर इथं केंद्रीय रस्ते आणि वाहतुकमंत्री नितीन गडकरी राज्याचे गहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदघाटन झालं मल्टीलेअर वाहतूक प्रणाली संकल्पनेअंतर्ग बांधलेला हा देशातला पहिला उड्डाणपूल आहे हा पूल म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातल्या अभिनवतेची नागपूरनं देशाला दिलेली भेट आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे या प्रयोगामुळे देशातल्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे बहन्मंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताविषयक कामं प्रभावीपणे राबवली जावीत तसंच अशा कामांमधे लोकसहभाग वाढावा यासाठी पालिकेनं गुरुवारी विशेष स्वच्छता मोहीब राबवली